आंध्रप्रदेशात इच्छापुरम इथून जेएसव्ही प्रसाद राजम इथून चैतन्य कुमार मनेमा आणि नरसीपटनम इथून श्रीनिवास गाढे हे निवडणूक लढवणार आहेत तर अरुणाचल प्रदेशमधे तवंग इथून ताशी दिरांग इथून फुरपा त्सेरिंग आणि डम्ब्र्क इथन गम तोयंग हे भाजपचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं काल ही यादी जाहीर केली उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी बह्जन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलासाठी सात जागा सोडणार असल्याची घोषण आज काँग्रेसनं केली उतरप्रदेशचे काँग्रेसप्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आज लखनौ इथं ही घोषणा केली अपना दलाला दोन जागा द्यायची आणि जन अधिकार पार्टीबरोबर युती करायची घोषणाही काँग्रेसनं आज केली बिहारमध्ये सताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर आगामी लोकसभा निवडणूकीसाठी जागावाटप आणि तिन्ही पक्षांच्या वाट्याचे मतदारसंघही निश्चित केले आहेत भाजपा संय्क्त जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टी यांनी आज पाटण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली तिन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष यावेळी उपस्थित होते उमेदवारांची नावं संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर निश्चित केली जातील असं त्यांनी सांगितलं

पक्षानं मेकापट्टी राजमोहन रेड्डी आणि वाय

सुब्बा रेड्डी यांना वगळलं आहे तिरुपतीचे खासदार वारा प्रसाद गुद्दूर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावतील

वेणूगोपाल रेड्डी यांना गूंटूर लोकसभेच्या जागेचा उमेदवार बनवण्यात आलं आहे तसंच खासदार वंगागिता काकीनाडा इथून निवडणूक लढवतील विधान परिषदेचे सदस्य एम एम रेड्डी ओंगेले लोकसभेच्या जागेतून निवडणूक लढवतील

एआएएडीएमके अर्थात आखिल भारतीय अण्णा द्रम्क पक्ष आणि भाजपा या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी तामिळनाडूत आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवणार हे स्पष्ट केलं आहे

उत्तर चेन्नई तिरुचिरापल्ली आणि इतर दोन मतदारसंघांमधून विजयकांत यांच्या नेतृत्वाखालच्या डीएमडीके हा पक्ष निवडणूक रिंगणात त्यांचे उमेदवार उतरवणार आहे मात्र ज्या ठिकाणी पोटमतदान होणार आहे

येडीय्रप्पा यांच्या अध्यक्षतेखाली आज बैंगल्रु इथं झालेल्या बैठकीत ही नावं निश्चित करण्यात आली या बैठकीला राष्ट्रीय महासचिव पी मुरलीधर राव दक्षिण भारत प्रभारी महासचिव बी एल संतोष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आलेली नावं भाजपा मध्यवर्ती निवड समितीकडे अंतिम निर्णयासाठी पाठवली जाणार आहेत मंड्या जागेसाठी समितीनं पर्याय खुला ठेवला असून अभिनेता आणि राजकीय नेते अंबरीश यांच्या पत्नी सुमलता यांच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत असं भाजपा आमदार अरविंद लिंबावली यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं आजच्या बैठकीत ठरवण्यात आलेल्या नावांबाबत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबर रात्री किंवा उदया सकाळी चर्चा केली जाईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मध्यवर्ती निवड समिती अंतिम नावं निश्चित करुन मगच अंतिम यादी जाहीर करणार आहे दरम्यान उद्या काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी कर्नाटकाच्या निवडणूक प्रचार दौ यावर येत आहेत ते उद्या कलबुर्गी इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे इथून निवडणूक लढवणार आहेत उद्या संध्याकाळी राह्ल गांधी बंगलूरु इथल्या आय टी व्यावसायिक आणि प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार आहेत निवडणूक आयोगानं निय्क्त केलेल्या तीन विशेष पर्यवेक्षकांनी आज जम्मू कश्मिरचे राज्यपाल मुख्य सचिव ग़ह सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्या चार सल्लागारांबरोबर बैठका घेतल्या विशेष पर्यवेक्षकांत न्र मोहम्मद एस

गील आणि विनोद झ्त्शी यांचा समावेश आहे या बैठकीत जम्मू कश्मिरमधली स्रक्षा स्थिती निवडणूक तयारी आणि विधानसभा निवडणूकीच्या संदर्भातली राज्यातली सद्य स्थिती आदी म्द्यांबाबत आढावा घेण्यात आला

मालदीवमधल्या मोल इथं तिथल्या परराष्ट्र मंत्रालयात परराष्ट्रमंत्री स्षमा स्वराज या आज उच्चस्तरीय बैठकीला हजर होत्या मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांच्यासह मालदीवचे अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते मालदीवच्या विकासाबाबत तसंच त्यांच्यासोबत होणा या परस्पर सहकार्याबाबत या बैठकीत चर्चा झाली सुषमा स्वराज आज दुपारी मालदीवमधे दाखल झाल्या या दौ यात त्या मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली तिथल्या संसदेचे सभापती कसिम इब्राहिम आणि इतर काही मंत्र्यांची भेट घेणार आहेत

ग्रेस डांगमी संध्या रंगनाथन इंद्मती आणि संगीता यांनी हे गोल केले सामन्याच्या उतरार्धात रत्नबाला देवी हिनं पाचवा गोल केला

अ गटात यजमान नेपाळ पहिल्या स्थानावर तर बांगलादेश द्सऱ्या स्थानावर आहे त्याम्ळे उपान्त्य सामन्यात भारताची गाठ बांगला देशशी तर नेपाळची गाठ श्रीलंकेशी ब्धवारी पडणार आहे प्ढल्या वर्षी होणाऱ्या टोकिओ ऑलिम्पिकमधे पात्रता फेरी उत्तीर्ण होणारा के टी इरफान हा भारताचा पहिला अखलेटिक्स खेळाडू ठरला आहे जपानमधल्या नोमी इथं झालेल्या आशियाई चालण्याच्या स्पर्धेत इरफाननं चौथं स्थान मिळवून ऑलिम्पिकमधला त्याचा प्रवेश निश्चित केला आहे

देविंदर आणि गणपती हे इतर दोन खेळाडू ही चालायच्या स्पर्धेत पात्र ठरले आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनं एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी आज जाहीर केलेल्या खेळाडूंच्या क्रमवारीत भारताच्या विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आपलं स्थान राखलं आहे

आज जाहीर झालेल्या या क्रमवारीत इंग्लंड आणि भारताच संघ पहिल्या दोन स्थानांवर आहे स्वीस ओपन बष्ठमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी आज संध्याकाळी बेसेल इथं होणार आहे या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेला भारताच्या बष्ठमिटंनपटू बी साई प्रणित याचा म्काबला चीनच्या शी य्की यांच्याबरोबर होणार आहे या दोघांमधला हा द्सरा सामना आहे

या प्रांताची राजधानी असलेल्या जयप्रा शहरानजिक असलेल्या सेटांनी भागात काल म्सळधार पाऊस आणि त्यानंतर भूस्खलन झालं

अशी माहिती राष्ट्रीय आपती संस्थेनं दिली आहे